युरोपीय समुदायातून बाहेर पडलेल्या ब्रिटीश सरकारनं करार झाल्याचं घोषित केलं

या करारामुळं नोकऱ्या तर वाचतीलच पण देशातला व्यापारी माल युरोपच्या बाजारपेठेत कोणत्याही करांशिवाय विकता येणार आहे

हा करार समतोल असून ब्रिटन हा आमचा विश्वासार्ह भागीदार म्हणून कायम राहिला आहे असं युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन देर लेयन यांनी सांगितलं

किसान सन्मान निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा म्हणजेच पीएम किसान निधीचा पुढील हप्ता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वितरीत करणार आहेत

यावेळी मोदी सहा राज्यांमधल्या शेतकऱ्यांशी संवादही साधतील शेतकरीही त्यांना केंद्र सरकारच्या योजनांपासून झालेल्या लाभाबाबतचा अनुभव सांगणार आहेत या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर उपस्थित असतील पीएम किसान योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरीत केली जाते या कार्यक्रमाबाबत बोलताना कृषिमंत्री तोमर म्हणाले की सुशासन आणि पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असून कृषी क्षेत्राला मजबूत करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे

हा दिवस सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो

याप्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी गृह मंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनी वाजपेयी यांच्या समाधीचं दर्शन घेऊन पुष्पांजली अर्पण केली पंतप्रधान मोदी अटलबिहारी वाजपेयी इन पार्लमेंट या पुस्तकाचं आज प्रकाशन करतील लोकसभा सचिवालयानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकात वाजपेयी यांच्या जीवन आणि कार्याचा उल्लेख आहे त्याचप्रमाणे वाजपेयी यांची महत्वपूर्ण भाषणं तसंच त्यांच्या सार्वजनिक आयुष्यातील काही दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे

ते उत्कृष्ट संसदपटू होते लोकांना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास होता पंतप्रधान म्हणून अनेक महत्वपूर्ण सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या विकासातून मजबूत अर्थव्यवस्थेचा मार्ग त्यांनी सुकर केला नाताळ जगभरात आज प्रभू येशू ख़िस्ताचा जन्मदिवस अर्थात नाताळचा सण उत्साहात परंतु साधेपणानं साजरा करण्यात येत आहे ख्रिश्वन समुदायातले बांधव आजच्या दिवशी ख्रिसमस ट्री विद्युत रोषणाई आणि फुलांनी आपली घरांची सजावट तसंच भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात गोव्यातही नाताळ सणाचा उत्साह दिसून येत असून काल मध्यरात्री चर्च आणि चॅपेल्समध्ये प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रभू येशू ख़िस्तांच्या जन्माचा सोहळा आनंदाने साजरा करण्याचा हा दिवस आहे यानिमित्त शांतता सदिच्छा आणि प्रेमभावनेनं लोकांचं आयुष्यभरून जाऊ दे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या आणि गोव्यातल्या नागरिकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रभू येशू प्रेम करुणा आणि क्षमाशीलतेचं प्रतीक आहेत हा उत्सव सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो असा संदेश राज्यपालांनी दिला

या अभियानामुळं एक जबाबदार भागीदार देश म्हणून भारताचं स्थान बळकट होत असून भारतीय नौदलालाही सुरक्षित सहकारी म्हणून प्राधान्य दिलं जात आहे

यंदाच्या वर्षात मध्य समुद्रात बोट अपघातात अकराशेहून अधिक स्थलांतरित बेपत्ता किंवा मृत्युमुखी पडले असल्याचं आंतरराष्ट्रीय स्थलांतरित संघटनेनं सांगितलं आहे

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे राज्य मंत्री व्ही मुरलीधरन आणि क्रोएशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री फ्रानो मॅटूसिक यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताचा अस्थायी सदस्यत्वाचा दोन वर्षांचा कालावधी पुढील महिन्यापासून सुरू होत आहे तसंच युरोपीय महासंघात क्रोएशिया विशेष सक्रीय आहे या पार्श्वभूमीवर भारत परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे काल झालेल्या बैठकीत बहुस्तरीय डिजिटल भागीदारी विकसीत करताना व्यापारी भागीदारी स्टार्ट अप सायबर संशोधन आणि विकास सायबर सुरक्षा आणि सायबर पायाभूत यंत्रणा यावर विशेष भर देण्याबाबत चर्चा करण्यात आली

मुरलीधरन यांनी काल गॅबन देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पॅकोम बोऊबेया यांच्याबरोबर चर्चा केली दूरदूश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यात आला तसंच कोरोना नंतरच्या काळातल्या संभाव्य सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली प्रसारण भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या क्रिकेट कसोटी सामन्याचं थेट प्रसारण उद्यापासून आकाशवाणीवरून करण्यात येणार आहे हे प्रसारण डीआरएम प्रक्षेपकामार्फत करण्यात येणार असल्यानं उद्यापासून सामना संपेपर्यंत सामन्याच्या कालावधीत मध्यम लहरींवर प्रसारण असणार नाही त्यामुळे पुण्यातले श्रोते आपल्या रेडिओ संचावर आकाशवाणीचं पुणे अ केंद्र ऐकू शकणार नाहीत

राज्यातल्या इतर केंद्रांवरील सहक्षेपण ऐकणार्यान श्रोत्यांना मात्र नेहमीप्रमाणेच ही सर्व बातमीपत्र ऐकता येतील याची नोंद घ्यावी हुवामान राजधानी दिल्लीत आज सकाळपासून वातावरणात दाट धुकं आहे

मुंबई आणि कोलकत्यात आज हवामान कोरडं असेल तर चेन्नईमध्ये ढगाळ वातावरण असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे श्रीनगर आणि जम्मू इथं दुपारनंतर ढगाळ वातावरण असेल